निवडणूक आयोगानं आता जाहीरनाम्याला आचारसंहितेचा भाग केल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना यासंदर्भातल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीरमध्ये नियुक केलेले विशेष पर्यवेक्षक विनोद झुत्शी नूर मोहम्मद आणि ए

गिल यांनी काल जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी

सुब्रह्मण्यम गृह सचिव शालीन काबरा आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांची भेट घेऊन राज्यात विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भात विविध प्रशासकीय आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली यापूर्वी या विशेष पर्यवेक्षकांनी राजकीय पक्ष जम्मू क्षेत्रातले विविध जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा संस्थांसोबत विचारविनिमय केला

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मान्यता दिल्यानंतर ही यादी जारी करण्यात आली

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पक्षाचं धोरण ठरवण्यासाठी राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन सभितीची बैठक घेतली आझाद यांची नुकतीच जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती जम्मू काश्मीरमधली राजकीय स्थिती आणि निवडणूकांना सामोरं जाण्यासाठी पक्षाची तयारी तसंच राज्यातल्या तिनही क्षेत्रांमधली प्रचारनिती याबाबत समितीनं या बैठकीत चर्चा केल्याची माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यानं दिली आहे आसाम मध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे

महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आसाममध्ये संपूर्णपणे महिला मतदान केंद्र तयार केली जात आहेत ही मतदान केंद्र संपूर्णपणे महिलांमार्फत संचालित केली जातील यासाठी महिला मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे बोंनगाईगाव चे निवडणूक अधिकारी आदिल खान यांनी ही माहिती दिली आंध्रप्रदेशात वाय

आर काँग्रेस पक्षानं लोकसभेच्या नऊ जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पक्षाचे अध्यक्ष वाय

जगमोहन रेड्डी यांनी पुन्हा एकदा आपले नातलग वाय

अविनाश रेड्डी यांची उमेदवारी कडापा मतदार संघातून जाहीर केली आहे

राजमपेटा मतदार संघातून विद्यमान खासदार पी मिथुन रेङ्डी यांनाच उमेदवारी मिळाली आहे हिंदुपूर मतदारसंघातून गोरान्तला माधव अमालपूरम िशून चिंटा अनुराधा बापटालामधून एन सुरेश तर कुरनूल मधून संजीव कुमार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे चिंतूरमधून एन रेडाप्पा अनंतपुरातून ही रंगय्या तर अराकू श्रून जी माधवी यांना पक्षात संधी दिली आहे

आगामी निवडणुकीसाठी भाजपानं मैं भी चौकीदार हू हे अभियान सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मैं भी चौकीदार हू अशी शपथ घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भ्रष्टाचार आणि सामाजिक कुप्रथांविरोधात सुरु केलेल्या लढाईत आपण एकटे नाही असं सांगत देशसेवेसाठी दृढतेनं उभं असल्याचं मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं भ्रष्टाचार सामाजिक कुप्रथा अस्वच्छता यांच्याविरोधात लढणारा प्रत्येक भारतीय चौकीदार आहे असं त्यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार संबोधत असल्याबद्दल काँप्रिस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे नवी दिल्लीत काल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बस्कि झाली या बस्कीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निक्षित करण्यासंदर्भात विचारविनिमय झाला

अमित शाह आज पक्षाच्या गाभा समितीशी चर्चा करतील अशी शक्यता आहे यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजपासून दोन दिवसांच्या मालदीव दौ यासाठी रवाना होत आहेत परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि त्रेर वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर असतील मालदीवच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला शहीद यांच्याबरोबर स्वराज यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे

व्ही कांड या पुणेस्थित कंपनीनं याबाबतचा रचना अहवाल अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट महिन्याभरात सादर करावा असे निर्देश पालिकेनं दिले आहेत

तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहे

स्वीस ओपन बद्दमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साईप्रणितनं अंतिम फेरी गाठली आहे

अंतिम सामन्यात आज साईप्रणीतचा सामना अव्वल मानांकित चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे